साहित्य अकादमीच्या वतीनं आज वार्षिक पूरस्कारांची घोषणा करण्यात आली

पूणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत त्यांनी अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारली मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते बोर्डाच्या विकासकामांना प्राधान्य देण्यात येईल असं नवनियूक अध्यक्ष ब्रिगेडिअर कुलजित सिंह यांनी या वेळी सांगितलं आधार सोशल फाउंडेशन परस्कार आधार सोशल फाउंडेशन तर्फे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा अटल शक्ती पुरस्कार जनसेवा बँकेये उपाध्यक्ष डॉक्टर राजेंद्र हिरेमठ यांना जाहीर झाला आहे

सखन ससून सर्वोपचार रुग्णालयातर्फे आज राष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात सहसंचालक आणि अधिष्ठाता डॉक्टर अजय चंदनवाले आणि उप अधिष्ठाता डॉक्टर मुरलीधर तांबे यांची प्रमुख उपस्थिती होती या निमित्त रुग्णालयात विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होत त्यात संस्थेतील विद्यार्थी परिचारिका आणि अधिकारी वर्ग सहभागी झाले होते

जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी बागेसमोर हे आंदोलन करण्यात आलं

लाग श्रद्वांजली दिवंगत चतुरस्त्र अभिनेते डॉक्टर श्रीराम लागू यांना समाजातील सर्व स्तरांतून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे आपल्या कसदार अभिनयासोबतच समाजातील शोषित आणि उपेक्षित समाज घटकांसाठी देखील त्यांनी भरीव काम केलं आर्थिक शिष्यवृत्ती प्रशिक्षण आणि पुरस्कार देण्यासाठी स्थापन झालेल्या सामाजिक कृतज्ञता निधीचे डॉक्टर लागू संस्थापक अध्यक्ष होते डॉक्टर लागू यांच्या परखड विचारांचा मोठा वारसा नेहमीच मार्गदर्शक राहील असं निधीच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या श्रद्वांजलीपर पत्रकात म्हंटल आहे निधन गजानन पाटील मैदानी खेळांचे राज्य क्रीडा प्रशिक्षक आणि साता याचे जिल्हा क्रीडा अधिकारी गजानन पाटील यांचं आज फलटणजवळ अपघाती निधन झालं

खो खो क्रीडाप्रकाराच्या बैठकीसाठी फलटणला जात असताना हा अपघात झाला राज्य शासनाच्या शिवछत्रपती पुरस्कारनं गौरविण्यात आलेल्या पाटील यांच्या प्रशिक्षणाखाली अनेक खेळाडू देखील शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत अपघाती निधन पवन मावळातील तिकोना किल्ला अर्थात वितंडगड या किल्ल्यावरुन आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास दरीत पडलेल्या हार्दिक विक्रम माळी या युवकाचा मृतदेह शिवद्ग मित्र या संस्थेच्या मदत पथकाने बाहेर काढला किल्ल्याच्या बुरुजाशेजारील सुमारे अडीचशे फुट खोल दरीत हा युवक पडला होता

रोहित शर्मा आणि लोकेश राहलनं शतकी खेळी करत भारतासाठी मजवूत धावसंख्या उभारली शेवटचं वृत्त हाती येई पर्यंत वेस्ट इंडीज संघानं आठ गाडी बाद दोनशे दहा धावा केल्या होत्या फटबॉल पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेच्यावतीनं प्रथम श्रेणी गटाचे साखळी सामने सुरु आहेत

ही स्पर्धा ढोबरवाडीच्या मैदानावर सुरु आहे

उद्या दिवसभर आकाश निरभ्र राहील